अनुचित पायंडा पून्हा सुरु न होण्यासाठी राज्यसरकार प्रयत्न करेल गृहराज्यमंत्र्यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया बेस्ट संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं घेतलेली भूमिकाच शिवसेनेचीही असल्याचा शिवसेनेचा दावा राज्यसरकारनं दुष्काळ जाहीर केला असला तरी त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही केली नसल्याचा मनसेचा आरोप दाभोळकर पानसरे हत्येप्रकरणी गौरी लंकेश हत्याप्रकरणातल्या खुलाशावर अवलंबून न राहता स्वतंत्र चौकशी करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे तपास यंत्रणांना निर्देश महाराष्ट्रातल्या डान्सबारबाबत अनेक नियम आणि अटी शिथील करत सर्वोच्च न्यायालयानं काही नियम रद्द ठरवले आहेत डान्सबारमध्ये सीसीटीव्ही बसवावेत बार आणि नृत्याची जागा वेगळी करावी आणि नृत्य करणा या मुलींना बक्षीस देऊ नये यासह इतर अनेक नियम आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं रद्द केले डान्स बारला संध्याकाळी सहा ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंतची मर्यादा तसंच नृत्य करणा या मुलींवर पसीउधळायला बंदी या अटी मात्र न्यायालयानं कायम ठेवल्या आहेत सर्वोच्च न्यायालयानं डान्स बार प्रकरणी दिलेला निकाल म्हणजे खुली आणि धडधडीत सुट नाही तर राज्य सरकारनं तयार केलेल्या काही नियमांच्याअधीन राहूनच डान्स बारना परवानगी देण्यात येईल तसंच या निर्णयाच्या चौकटीत राहूनच डान्स बारमध्ये गस्तिकार होऊ नये यासाठी सरकार आवश्यक ती खबरदारी घेईल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे डान्स बार पूर्णपणे बंद न करता त्यावर अनेक उपायांद्वारे नियंत्रण ठेवणा या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केलं आहे सर्वोच्च न्यायालयानं डान्सबारसंदर्भात दिलेला निर्णय संमिश्र स्वरूपाचा असून डान्सबारसंदर्भात राज्यातल्या जनतेच्या प्रतिकूल भावनांचं प्रतिबिंब या निकालात नाही अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी व्यक्त केली आहे तथापि या निकालाच्या अधीन राहून आणि सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान राखत डान्सबारच्या नावाखाली अनुचित पायंडा पुन्हा सुरू होणार नाही असाच प्रयत्न राज्य सरकारचा असेलअसं एका निवेदनाद्वारे त्यांनी स्पष्ट केलं आहे बेस्ट संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं जी भूमिका घेतली तीच भूमिका शिवसेनेचेही होती मात्र उच्च न्यायालयाचा निर्णय आणि शशांक राव यांचं सांगणं यात खूप मोठी तफावत आहे असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते आमदार अनिल परब यांनी केला आहे ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते शिवसेनेला बदनाम करण्यासाठी बेस्ट कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांनी कामगारांची आणि जनतेची दिशाभूल केलीतसच स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी हा संप ताणला असा आरोप त्यांनी केला मुंबई महानगरपालिकेत बेस्टचं विलीनीकरण करण्याचा ठराव शिवसेनेनं आधीच केलेला आहे मात्र राव यांनीच या ठरावाला न्यायालयात आव्हान दिलं आहे अशी माहितीही त्यांनी दिली शशांक राव यांनी फक्त कनिष्ठ कामगारांच्या मागण्या ताणून धरल्या शिवसेनेची भूमिका मात्र सर्वच कामगारांच्या भल्याची होती आणि आहे असं ते म्हणाले

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातले खासदार धनंजय महाडिक यांना सलग तिसऱ्या वर्षी संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे खासदार म्हणून निवडून आल्यापासून त्यांनी कोल्हापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले तसंच अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या कोल्हापूरच्या मागण्या सोडवण्यासाठी थेट संसदेच्या पटलावर अभ्यासपूर्ण मांडणी केली

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यात शिरडशहापूर इथं सुरू असलेल्या सारंग स्वामी महाराजांच्या यात्रेत आज भाजीच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं या प्रसादाचे महत्व सर्वदूर असल्यानं महाप्रसादासाठी हजारो भाविक सहभागी झाले होते

बीड जिल्ह्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणावर काम सुरु असून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अधिकाधिक काम मंजूर करून दुष्काळी स्थिती असलेल्या ग्रामीण भागातल्या शेतकरी आणि शेतमजूर यांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी सांगितलं

या भागात दुष्काळी सवलती लागु करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंजुरी दिली आहे आकाशवाणी मुंबई कार्यालयानं चंद्रपूर गडचिरोली अकोला मुंबई शहर आणि मुंबई पश्विम उपनगर या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एका जागेकरता कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठ अर्ज मागवले आहेत

सरकारनं दुष्काळ जाहीर केला पण प्रत्यक्ष कार्यवाही काहीही केलेली नाही असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे महाराष्ट्र राज्य कराद्वारे सर्वात जास्त महसूल केंद्राला मिळवून देत असतानाही केंद्रानं अजून एक दमडी दिलेली नाही

महाराष्ट्रात प्रत्येक महसूल मंडळात किमान एक चारा छावणी सुरू करावी बेरोजगारांना बेकार भत्ता द्यावा अर्ज विनंत्यांची वाट न पाहता दुष्काळग्रस्त भागात पाण्याचे टॅकर्स पाठवावेत अशा मागण्याही त्यांनी एका पत्रकाद्वारे केल्या आहेत पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातल्या खुलाशांवर अवलंबून न राहाता नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणात स्वतंत्र चौकशी करावी असं निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहेत

कर्णिक यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले आहेत दाभोळकर आणि पानसरे हत्या प्रकरणातल्या फरारी आरोपींना पकडण्यासाठी दोन्ही तपास यंत्रणांनी गंभीर पणे प्रयत्न करावेत असेही न्यायालयानं म्हटलं आहे या प्रकरणी तपास करणाऱ्या विशेष पथकानं आज आपला अहवाल न्यायालयात सादर केला त्यावरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं हे मत व्यक्त केलं गौरी लंकेश प्रकरणीत कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याची चौकशी करत असलात तरी या अहवालात नेमकं काय करत आहात हे स्पष्ट होत नसल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे

संभाव्य दुष्काळी परिस्थिती पाहता वाशिम जिल्ह्यात चारा सुरक्षित रहावा यासाठी प्रशासनानं चारा जिल्ह्याबाहेर घेवून जाण्यास आणि बाहेरच्या जिल्ह्यातल्या गुरांना चराईसाठी प्रवेश द्यायला निर्बंध घातले आहेत

सुरक्षित प्रवासआणि सुरक्षित वाहतूक करण्यासाठीची कार्यपद्धती यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं घेतलेल्या निर्णयानुसार संपूर्ण देशभर सुरक्षितता मोहिम राबवण्यात येते बुलडाणा जिल्ह्यातही एस टी

प्ण्यात सुरु असलेल्या खेलो इंडिया यूवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आज दोन सुवर्ण पदक पटकावून अव्वल स्थान कायम राखलं आहे

देशातला रबर उद्योग अतिशय वेगानं विकसित होत राहील आणि त्यातून अधिकाधिक रोजगार संधी निर्माण होतील निर्यात वाढेल आणि देशाच्या उत्पन्नात भर पडेल असा विश्वास सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला रबर उद्योग हा देशात विकसित झालेला उद्योग असल्याबद्दल आपण अभिमान बाळगला पाहिजे असं ते म्हणाले देशातील दुसरा डिफेन्स इनोव्हेशन हब नाशिकमध्ये आज पासून सुरू होत असल्याची घोषणा केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी आज ओझर इथं केली नाशिकमधील उद्योजकांना या डिफेन्स हबचा फायदा होईल त्याच बरोबर देशाला सरंक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी देखील त्याचा लाभ होईल असंही भामरे यांनी सांगितलं ओझर इथं आज द्पारी उद्योजकांची कार्यशाळा झाली